सुक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा आणि सुरक्षित अंतर राखा

हवाई दलानं भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी दीर्घकालीन योजना तयार करावी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देश कोविड देशातल्या कोरोना प्रादु्भावात गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक वाढ होत असून काल उच्चांकी रुग्णवाढ नोंदवली गेली

कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासूनची एका दिवसातली ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे

नवबाधित आणि कोरोनामुक्त रुग्णसंख्येतल्या या मोठ्या तफावतीमुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे

लसीकरण दरम्यान देशात सध्या सुरु असलेल्या लसीकरण उत्सवाच्या कालच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवशी विक्रमी लसीकरण झालं

परदेशी लसी परदेशातल्या कोविड प्रतिबंधक लसींच्या वापरासाठी अर्ज आल्यानंतर भारतीय औषध महानियंत्रक त्यावर आता केवळ तीन दिवसात निर्णय घेणार आहे जागतिक आरोग्य संघटनेनं मान्यता दिलेल्या लसींच्या भारतातील वापरासंबंधी आज औषध नियंत्रक मंडळानं नव्यानं आपली कार्यप्रणाली जाहीर केली

नीट लांबणीवर देशातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील अनेक महत्त्वाच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय संबंधित सरकारनं घेतला आहे

कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेची पुढची तारीख जाहीर केली जाईल असं डॉ हर्ष वर्धन यांनी सांगितलं

या परीक्षा आता येत्या जून महिन्यात होतील परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ जाहीर करेल

आसाम असाममध्ये मात्र बोर्डाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होतील असं राज्याचे शिक्षण मंत्री हिमांता बिस्वा सर्मा यांनी आज सांगितलं केजरीवाल राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने शनिवार आणि रविवार या दोन दिवशी संचारबंदी लागू केली आहे

केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री प्रह्लादसिंग पटेल यांनी ट्विटर द्वारे ही माहिती दिली आहे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे

ऑक्सिजनची वाहतूक हवाई मार्गे होण्यासाठी कार्यवाही व्हावी रेमडीसीव्हीर औषधांच्या निर्यातदारांना हे औषध स्थानिक बाजारपेठेत विकण्यासाठी कायमस्वरूपी परवाने द्यावेत अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे

दरम्यान नागालँडमध्ये एच चुबा चांग हे एकमेव उमेदवार असल्यानं ते बिनविरोध निवडून आल्याची घोषणा करण्यात आली आहे

राष्ट्रवादी कॉंग्रेसनं दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना तर भाजपानं समाधान औताडे यांना उमेदवारी दिली आहे ओडिशा निवडणक रद्द ओडिशाच्या पीपली विधानसभा निवडणुकीची पोटनिवडणूकही उद्या होणार होती पण या निवडणुकीतले कॉंग्रेसचे उमेदवार अजित मंगराज यांचा काल मृत्यू झाला त्यामुळे या ठिकाणची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेताला आहे निवडणुकीसंदर्भात नवी अधिसूचना आयोग जाहीर करणार आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार कालच संपला

चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीच्या वेळी कुचबिहार जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार नियोजित वेळेपूर्वीच थांबवण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला

त्याचं हे वक्तव्य म्हणजे आदर्श आचार संहितेचा भंग आहे असं आयोगानं म्हटलं आहे भाजपाच्याच सयान्तन बसु यांनाही कथित वादग्रस्त विधानाबाबत उत्तर देण्याची नोटीस आयोगानं बजावली आहे

ते आज नवी दिल्लीत भारतीय हवाई दलाच्या द्वैवार्षिक कमांडर परिषदेत बोलत होते सिंह यांनी पूर्व लडाखमधील अचानक झालेल्या घडामोडींना वेळेवर आणि योग्य प्रतिसाद मिळाल्याबद्दल भारतीय हवाई दलाचे अभिनंदन केलं संरक्षण पायाभूत सुविधांमध्ये आत्मनिर्भरतेला चालना देण्यावरही त्यांनी भर दिला भारतीय हवाई दलात हलक्या लढाऊ विमानांचा समावेश करण्याच्या निर्णयामुळे देशांतर्गत संरक्षण उद्योगांना चालना मिळेल असंही राजनाथसिंह यांनी यावेळी सांगितलं स्वदेशी संरक्षण उत्पादन आणि विमान देखभाल क्षेत्रात अधिकाधिक प्रयत्न सुरू ठेवणं गरजेचं असून त्यासाठी सरकार पूर्ण सहकार्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या परिषदेत घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे भारतीय हवाई दलाची लढाऊ क्षमता वाढेल अशी अपेक्षा सिंह यांनी व्यक्त केली पोखरीयाल प्रत्येकाला स्वावलंबी बनवू शकेल असं शिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केलं आहे

पुरी केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पूरी यांनी ईट स्मार्ट सिटीज चॅलेंज आणि ट्रान्सपोर्ट फॉर ऑल चॅलेंज या योजनांची द्रदृश्य प्रणालीद्वारे सुरुवात केली यामुळे शहरांना नियोजन आणि विकासामध्ये अन्न प्रणालींचा समावेश करण्याची संकल्पना विकसित करण्यात भारत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं पुरी यांनी यावेळी सांगितलं शहरी लोकांना पोषक आहार मिळण्याबरोबरच निरोगी आणि आनंदी राष्ट्र निर्माण करण्यास मदत होईल पाच लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या या योजनेचा लाभ सर्व स्मार्ट शहरे राज्यांच्या राजधान्या आणि केंद्रशासित प्रदेशांना मिळू शकणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं ट्रान्सपोर्ट फॉर ऑल चॅलेंज या योजनेमध्ये सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी आणि नागरिकांना चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी शहरे नागरी गट आणि स्टार्ट अप एकत्र आणण्याचं उद्दिष्ट असल्याचं पुरी यांनी म्हटलं आहे

इंधन आणि अन्न धान्याच्या आणि उत्पादित माल यांच्या दरात वाढ झाल्यानं चलन फुगवटा वाढला असं केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे

भारत पाक काश्मीरच्या वादग्रस्त भागावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान दरम्यान दीर्घकाळापर्यंत शस्त्रसंधीसाठी सहमती होण्याकरता संयुक्त अरब अमिरातीने महत्वाची भूमिका बजावली होती अस अमिरातीचे राजदूत युसेफ अल ओताइबा यांनी अमेरिकेला सांगितलं आहे स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या हूवर संस्थेने बुधवारी जाहीर केलेल्या व्हिडिओमध्ये बोलताना अल ओताइबा यांनी दोन अण्वस्त्रधारी देशांमधील तणाव कमी करण्यात अमिरातीच्या भूमिकेची कबुली दिली

या भेटीत ब्लिंकेन यांनी अमेरिकी सैनिक अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांची भेट घेतली सैन्य माघारीबाबत अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी बुधवारी घोषणा केल्यानंतर अफगाणिस्तानमधील संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी सैन्याने तिथे कायम रहावे ही मागणी फेटाळून लावत अमेरिका सैन्य मागे घेणार आहे

प्रधान हायड्रोजन भारताची वाटचाल पर्यावरणपूरक हायड्रोजन इंधनाच्या विकासाच्या दिशेने होत असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे

भारतातील उर्जा क्षेत्रात हायड्रोजनचा अधिकाधिक वापर करण्याबाबत सरकारने विविध उपक्रम राबविले असल्याचं प्रधान यांनी यावेळी सांगितलं गेल्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणा केली होती असं सांगत तंत्रज्ञानाच्या प्रगतीद्वारे वाहतुक तसंच औद्योगिक क्षेत्रासाठी नैसर्गिक वायूसह हायड्रोजनचा वापर केला जात असल्याचं प्रधान म्हणाले

येत्या काही महिन्यात देशातल्या प्रमुख शहरांमध्ये याचा वापर वाढवण्याचं नियोजन करत असल्याचंही प्रधान यांनी यावेळी सांगितलं